गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं निधन

प्रचारासाठी पक्षांनी साधली रविवारच्या सुटीची संधी

यंदा तुडंब भरलेलं उजनी धरण उन्हाळ्याआधीच आटलं पर्रीकर निधन देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल सायंकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं

परिंकर यांच्या निधनानं देशानं एक स्वच्छ प्रतिमेचा नेता आणि भाजपानं गोव्यातील पक्षाचा चेहरा गमावल्याची भावना व्यक्त होत आहे साधं राहणीमान आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या मनोहर परिंकर यांनी गोव्याच्या राजकारणात तीन दशकं आपला दबदबा राखला वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता पाचवीला पुजलेल्या छोट्याशा गोव्यात परिकर यांनी आपल्या कुशल नेतृत्वानं ही अस्थिरता संपूष्टात आणली गोव्याचं मुख्यमंत्रिपद तीनदा सांभाळण्याचा बहुमान त्यांनामिळाला

मनोहर परिंकर गेल्या वर्षभरापासून स्वादूपिंडाच्या कर्करोगाशी झूंज देत होते त्याच अवस्थेत त्यांनी राज्याचा गाडाही सक्षमपणे हाकला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा वाहिली

तत्पूर्वी पणजी इथल्या कला अकादमीत आणि भाजप कार्यालयात त्याचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे दरम्यान पर्रीकर यांच्या निधनामुळे आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्र ध्वज अध्यावर उतरवण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत ही त्यांना श्रद्वांजली वाहण्यात येईल अधिसचना लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी केली जाईल

या अधिसूचनेबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याचं काम सुरु होईल

चौकीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या में भी चौकीदार या अभियानाला पाठींबा दाखवत केंद्र आणि राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर आपल्या नावाआधी चौकीदार हा शब्द टाकला आहे या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं दरम्यान भाजपानं काल आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश राज्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत

गोंदियावर राज्य होतं राष्ट्वादी कॉप्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचं ते मोडित काढलं भाजपाचे नाना पटोले यांनी नंतर पटोलेंनीच भाजपाचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीत भाजपातूनच राष्ट्रवादी काँग्रेस मधे आलेले मधुकर कुकडे निवडून आले त्यामुळे आता भंडारा गोंदिया मतदार संघात कोणत्या पक्षाला यश मिळणार याबाबत चांगलीच उत्सुकता आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे

पूणे जिल्ह्यात चाकण इथं राष्ट्रवादी कॉप्रेसची जाहीर सभा झाली या सभेत शरद पवार यांनी विद्यमान सरकारच्या धोरणांवर टीका करत परिस्थिती बदलण्यासाठी कॉप्रेस राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन केलं बीड लोकसभा मतदारसंघातले आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल माजलगावमध्ये जाहीर सभा घेतली शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला देशाच्या सार्वभौम सभागुहात पाठवा असं आवाहन मुंडे यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री भाजप शिवसेना यूतीच्या औरंगाबाद इथ काल झालेल्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात इतर घटकपक्षांना डावलण्यात आल्याच्या चर्घेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला

मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मार्गदर्शन केलं दानवे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालना इथून लोकसभा निवडणूक लढवण्याची गर्जना करणारे शिवसेना नेते अर्जून खोतकर यांनी अखेर माघार घेतली आहे त्यामुळे आता जालन्याचा तिढा सुटला असून दानवे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहितेचा भंग न होण्याची काळजी आता सर्व राजकीय पक्षांचे नेते घेत आहेत त्यामुळे शहरातले चौक इमारतींच्या भिंती मोकळा धास घेत आहेत

यात नागरिकांना गोपनीयरित्या आचारसंहितेच्या भंगाची तक्रार थेट निवडणूक आयोगाकड करता येते त्याचेच दृश्य परिणाम आता शहरात दिसू लागले आहेत एरवी शहरातील मोठ मोठ्या इमारती रस्तेगजबजलेले चौक या ठिकाणी विविध पक्षांच्या नेत्यांचे फोटो जाहिरातींच्या पोस्टर बॅनर्सनी शहर गजबजलेले दिसत ते सर्व आता आचारसंहिता भंगाच्या भीतीनं अदृश्य झाले याचाच परिणाम म्हणून इमारतीच्या भिंती चौक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहन मी सुनील कांबळे ओळखपत्र लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणुक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र वाटप करण्यास सुरूवात केली आहे

उर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं पत्रक पक्षानं काल प्रसिद्ध केलं याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा दिल्यानं स्वाभिमानी पक्ष महाआघाडी बरोबर असल्याघी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काल नाशिकमध्ये दिली शेट्टी यांनी काल नाशिक मध्ये राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते छगन भूजबळ आणि समीर भूजबळ यांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते राष्ट्रवादीनं हातकंगलेची जागा दिली असून काँग्रेस पक्षाकडून वर्धा किंवा सांगली यापैकी एक मतदार संघ मिळेल असं शेट्टी यांनी सांगितल सोलापर सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर आणि माढा मतदारसंघात यापूर्वी सुमारे साठ टक्क्यांच्या आसपास मतदान झालं आहे मतदानाची ही टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पथ नाट्य पत्रलेखन आदी उपक्रम यासाठी राबवले जाणार आहेत महिला शेतकरी पुण्यातल्या प्रगतीशील महिला शेतकरी स्वाती शिंगाडे यांना प्रसार भारतीच्या डीडी महिला किसान पुरस्कारानं शुक्रवारी नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं प्रसारभारतीचे अध्यक्ष सूर्य प्रकाश यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

या मध्ये सर्व पातळीवरील जशी सामाजिक वैज्ञानिक अशा सर्वच दृष्टीकोनातून महिलांची चाचणी घेतली गेली

पण पूण्याच्या पावसाच्या भरोशावर उजनी धरण तुडुंब भरलं मात्र पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाअभावी धरणातला उपयुक्त पाणीसाठा शून्यावर पोहचला असून आता मृत साठ्यातलं पाणी वापरायला सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस होईपर्यंत धरणातलं पाणी शिल्लक ठेवण्याची कसरत आता करावी लागणार आहे

अपघात अहमदनगर जिल्ह्यात आष्टीजवळ पोखरी फाटा इथं काल सकाळी ट्रक आणि मोटार यांची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले आहेत विशेष ऑलिम्पिक अबू धाबी इथं सुरु असलेल्या विशेष मुलांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली

काल जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या मानांकन यादीत ही माहिती देण्यात आली